लष्करसंबंधी मुद्यांवर सीडीएस हेच सरकारचं सल्लागार असतील तसंच लष्कर हवाईदल आणि नौदल यांच्यात अधिक चांगला समन्वय राहण्यावर भर देतील जनरल रावत आज लष्कर प्रमुख पदावरुन निवृत्त होत आहेत

केंद्रीय मंत्रीमंडळानं सीडीएसचं पद नुकतच तयार केलंय सीडीएसला लष्करप्रमुखांप्रमाणेच वेतन आणि सुविधा दिल्या जातील ते लष्कर व्यवहार विभागाचे प्रमुख असतील पॅन अर्थात स्थायी खाते क्रमांक आधारशी जोडण्याची मुदत येत्या मार्चपर्यंत वाढवली आहे आधी जाहीर केल्याप्रमाणे ही मुदत आज संपणार होती स्थायी खाते क्रमांक आधारशी जोडण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिलेली ही आठवी मुदतवाढ आहे नववर्षाच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया आणि मरीन ड्राईव्हवर येणा या सर्व उत्साही नागरिकांकरता मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनं मध्यरात्रीनंतर विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज ते पनवेल अशा दोन गाड्या मध्य रेल्वेवरुन सोडल्या जाणार आहेत तसंच चर्चगेट ते विरार दरम्यान आठ उपनगरीय गाड्या सोडल्या जाणार आहेत या सर्व गाड़या रात्री दीडनंतर सोड सोडल्या जातील

यंदाच्या स्पर्धेत लॉन टेनिस आणि सायकल स्पर्धाही समाविष्ट केली आहे अशी माहिती या स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश जोशी यांनी दिली

यजमान दक्षिण आफ्रिकेनं पाच गडी राखुन हा सामना जिंकला

तीन सामन्यांच्या या मालिकेत आधीचे दोन्ही सामने जिंकले असल्यानं भारतानं ही मालिका जिंकली आहे

चलन बाजारात आज रुपया आठ पैशांनी वधारला